ब्लडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव इथं उदया फेरमतदान

शिवसेना प्रम्ख उद्वव ठाकरे यांच्यासह इतरांवर यवतमाळच्या प्सद न्यायालयातर्फे वॉरंट

संघटनेला बॅडमिंटन स्पर्धांचे यजमान पद प्राप्त

आसामच्या चार गोव्याच्या दोन तर जम्म् काश्मीर दादर नगर हवेली दमण दीव आणि त्रिप्राच्या प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदान झालं

मतदान शांततेत व्हावं यासाठी स्रक्षेचे व्यापक उपाय योजण्यात आले आहेत राज्यात काही अपवाद वगळता बहतांश भागात मतदान प्रक्रिया स्रळीत झाले दरम्यान सांगली शहरातल्या एका मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्यानं हे मतदान यंत्र सील करण्यात आलं यामुळे या केंद्रावरचं मतदान सुमारे दोन तास बंद राहिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

व्ही पॅट मशीन नाद्रुस्त आढळल्यानं मतदान उशीरा स्रू झालं

व्ही

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातही काही मतदान केंद्रांवर मतदान यंत्रातल्या बिघाडामुळे मतदान सुमारे अर्धा तास उशीरा सुरू झालं जालना मतदार संघातही बदनापूर तालुक्यात काजळा इथल्या मतदान केंद्रावर मतदान यंत्र बंद पडल्यानं मतदार दोन तास ताटकळत राहिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सातारा मतदार संघातही कराड पाटण तालुक्यातल्या तीन मतदान केंद्रावर मतदान यंत्र बंद पडल्यामुळे काही काळ मतदार ताटकळले होते कोल्हापूर मतदार संघात काही ठिकाणी मतदान सुरू झाल्यावर तासाभरातच मतदान यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या मात्र या सर्व ठिकाणी तत्काळ मतदान प्रक्रिया स्रळीत करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात धामणी खोऱ्यातल्या सात गावांनी मतदानावर घोषित केलेला बहिष्कार मागे घेऊन आज मतदानाचा हक्क बजावला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी ही माहिती दिली लोकसभेच्या उर्वरित टप्प्यांसाठी निवडणूक प्रचाराला वेग आला असून विविध राजकीय पक्षांचे नेते देशाच्या विविध भागांमध्ये प्रचारसभा घेत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ओडिशा इथं सभा झाली ओडिशाच्या केंद्रापारा इथं बोलताना मोदी यांनी भाजपा प्रणित लोकशाहीवादी आघाडी सरकारवर गेल्या पाच वर्षात एकही श्रष्टाचाराचा आरोप लागला नसल्याचं सांगून खोटे आरोप करणाऱ्यांना अद्दल घडली असल्याचं ते म्हणाले

त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ निरुपमा डांगे यांनी त्या मतदार केंद्रावर असलेल्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करुन त्यांची चौकशी सुरु केली आहे

तसे आदेशच प्रशासनाने काढले असून उद्या प्न्हा या मतदान केंद्रावर मतदान होत आहे मतदान पथकाकडून झालेल्या या अक्षम्य दिरंगाईमुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ निरुपमा डांगे यांनी या मतदान केंद्रावरील चारही कर्मचार्यांना तडकाफडकी निलंबित केले असून या प्रकरणाची चौकशी सूरु असल्याची माहीती जिल्हा निवडण्क विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयानं कांग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांच्यावर न्यायालयाचा अवमान करण्याविषयक एक नोटीस बजावली आहे राफेल प्रकरणातील न्यायालयाच्या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी राहल गांधी यांनी केलेल्या अभिप्रायाशी संबंधीत ही नोटीस आहे यापूर्वी हा अभिप्राय च्कीनं दिल्याचा न्यायालयानं सांगितलं होतं

ही याचिका भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांच्यातर्फे न्यायालयात दाखल करण्यात आली होती लेखी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यात येऊ नये अशी राहल गांधी यांच्यातर्फे करण्यात आलेली विनंती न्यायालयानं नामंजूर केली

मराठा क्रान्ती मूक मोर्चा बाबत शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित केल्याप्रकरणी यवतमाळच्या पुसद न्यायालयानं शिवसेना कार्याध्यक्ष आणि सामनाचे संपादक उद्वव ठाकरे कार्यकारी संपादक संजय राऊत व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई आणि मुद्रक प्रकाशक राजेंद्र भागवत यांच्याविरुद्ध वॉरंट बजावला आहे

न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान शिवसेना प्रमुख उद्वव ठाकरे संजय राऊत वारंवार अन्पस्थित राहिल्याने फिर्यार्दाच्या वकीलांनी त्यांच्या विरूद्ध वारंट जारी करण्याची मागणी केली होती

त्यामध्ये पोलीस विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे

राज्यात आचारसंहिता कालावधीत पोलीस आयकर विभाग अबकारी कर विभाग आदी विभागांकडुन काटेकोर कार्यवाही सुरू आहे

इराणकडुन पेट्रोलजन्य पदार्थ विकत घेणाऱ्या देशांवर निर्बंध लादल्याच्या अमेरिकेच्या निर्णयाम्ळं निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यास भारत सक्षम असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशक्मार यांनी आज सांगितलं देशाचे ऊर्जा तसंच अर्थस्रक्षा विषयक स्वारस्यांचं संरक्षण करण्यासाठी आपल्याजवळ अनेक मार्ग असून अमेरिकेसह भागीदारी देशांसोबतचं कामकाज सुरूच राहील असंही ते म्हणाले

गेल्या नोव्हेंबर मध्येच अमेरिकेनी सहा महिन्यासाठी आयातिची म्दत वाढव्न दिली होती

ही स्पर्धा राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागप्र विद्यापीठाच्या सुभेदार सभागृहात होणार आहे

कृषी विभागानं खरीपाचे योग्य नियोजन करावं अशा सूचना भंडीऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केल्या

शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेण्यासोबतच कर्जमाफीचा लाभ मिळाला नसलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे अशा सूचना वर्ध्याचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केल्यात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील प्रमुख पिक कापुस असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे

एकात्मिक कीड व्यवव्स्थापन आणि बोंड अळी नियंत्रण उपाय योजनेसह गावनिहाय एकाच वाणाची एका वेळी लागवड करण्याच्या सुचना कृषी विभागातर्फे देण्यात आल्या आहेत